उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार युवराज संभाजी छत्रपती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या सोहळ्याला उपस्थित होते

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत शिवाजी पार्क इथं तर विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपसभापती डॉ नीलम गो हे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली शहरातल्या क्रांतीचौक इथं शिवरायांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं बजाज कामगार संघटनेनं शिवनेरीवरुन आणलेल्या शिव ज्योतीचं पूजन यावेळी करण्यात आलं गडवाट संघटनेच्या वतीनं या ठिकाणी किल्ले शिवनेरीची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवर आर आर पाटील फांऊडेशनच्या वतीनं हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलग्रु डॉ प्रमोद येवले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

दरम्यान शिवराय ही महाराष्ट्राची सुरक्षित ठेव असून प्रत्येकाने महाराजांचा हा उज्वल इतिहास समर्थपणे प्रढे नेण्याचे काम करावं असं आवाहन प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ इस्माईल पठाण यांनी केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं डॉ पठाण यांचं शिवरायांची राजनीती रणनीती आणि धर्मनीती या विषयावर काल ऑनलाईन व्याख्यान झालं त्यावेळी ते बोलत होते लातूर इथं शिवप्रेमींनी कोविड नियमाचं पालन करत शिवजयंती उत्साहाने साजरी केली

ग्रीन लातूरच्या वतीनं हरित प्रभात फेरी काढण्यात आली

विविध पक्ष संघटना सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नांदेड इथं सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

कळमन्री इथं वकील संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं

शनिवारबाजारातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली फेटेधारी ध्वजधारी युवक युवती पारंपारिक वेषभुषेतले गोंधळी भजनी मंडळं आणि शिवप्रेमी या मिरवणुकीत सहभागी झाले शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारीत एक सजीव देखावा शोभायात्रेत लक्षवेधी ठरला

उस्मानाबाद इथं शिवाजी महाराजांच्या प्रतिमा तसंच प्तळ्यांना अभिवादन करण्यासह श्री साई परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं अनेक शिवप्रेमींनी यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं

त्यावेळी गडकरी बोलत होते यावेळी पतंजलीचे बाबा रामदेव केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते देशात इलेट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या अन्षंगानं बोलताना संपूर्ण विश्वाला दिशा देण्याची ताकद भारतीय आयुर्वेदात असल्याचं गडकरी म्हणोल

ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते पेट्रोलियम पदार्थ जीएसटी अंतर्गत येत नसल्यामुळे त्यावर विविध करांची आकारणी केली जाते केंद्र आणि राज्य दोन्हीचे कर असल्यामुळे पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहे यातून दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नरत असून त्या अनुषंगाने विचार करत असल्याचं प्रभू यांनी सांगितलं

ही टोळी वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी डिझेलच्या टाकीतून हातपंपाचा वापर करून डीझेल चोरत होती चोरलेल्या डिझेलच्या कॅन वाळू वाहत्कीच्या ट्रकमध्ये लपवून ओळखीच्या ट्रकचालकांना स्वस्त दरात डिझेलची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे

गेल्या दोन दिवसांतल्या या अवकाळी पावसानं रबी पिकांचं मोठं नुकसान झालं असून नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे बीड जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा डाळिंब पपई तसंच द्राक्षबागांचं आणि ज्वारी हरभरा गहू या रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे राज्य सरकारनं नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल पीक आडवं झालं आहे हरभरा ज्वारी आणि गहू पिकाचं मोठं नुकसान झालं आहे हवेतल्या गारठ्यामुळे पिकांवर रोगराईची भीती वर्तवली जात आहे परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात लिंबा तसंच परभणी तालुक्यात सिंगणापूर भागात गारांच्या पावसानं तडाखा दिला आंबा गहू तसंच अन्य पिकांचं मोठं नुकसान झालं आहे हिंगोली जिल्ह्यात या पावसामुळे गहू हरभरा तूर आणि हळद पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारी हरभरा तसंच आंबा मोसंबी पपई या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे फळबागांचे तातडीने पंचनामे होऊन न्कसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाम्ळे रब्बी हंगामातील काढणीस आलेला गहू हरभरा करडई ज्वारी आंबा बागा तसंच भाजीपाल्याचं मोठं न्कसान झालं आहे

ग्गळी धामणगाव इथले पश्वैद्यकीय अधिकारी डॉ गाडीलवार यांनी ही माहिती दिली तलाठी यशवंत सोडगीर यांनी या घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली आहे

यापैकी पहिल्या टप्प्याचा निधी मिळाला आहे उर्वरित निधी मार्च महिन्यानंतर मंजूर केला जाईल असं आश्वासन गडकरी यांनी दिल्याचं आमदार पवार यांनी सांगितलं आहे

अनंत गव्हाणे यांनी केलं आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात जिल्हास्तरीय सुकाणू तसंच सनियंत्रण समितीची बैठक गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली त्यावेळी ते बोलत होते ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात असल्याबद्दल संबंधित विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं

काल जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते